मराठा समाजाचा सामाजिक आणि आर्थिकद्रष्ट्या मागास एस ई बी सी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक दोन्ही सभाग़हात काल मांडलं होतं या विधेयकाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा देत मंजूरी दिली या विधेयकाला एकमुखी पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांचं अभिनंदन केलं आणि आभार मानले मराठा समाजाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता तसंच राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवां मधल्या सरळसेवा नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठीची तरतूद या विधेयकात आहे राजकीय आरक्षणाचा यात समावेश नाही

विधेयक मंजूर झाल्यानंतर दोन्ही सभागृहात शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून तसंच फटाके वाजवून आंनद साजरा केला सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनीही मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं आहे भाजपानं मराठा समाजाला आरक्षण देऊन वचन पाळलं अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केली इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकारनं घेतली आहे असं ते म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकाद्वारे आनंद व्यक्त केला आहे जालना लातूर उस्मानाबाद परभणी आणि धुळे जिल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी करुन अणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

शरद रणपिसे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता राज्यातल्या धनगर समाजाला सध्या भटक्या जमाती या प्रवर्गात आरक्षण आहे मात्र त्यांना अनुसूचित जमाती या प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या अहवालावर आधारित शिफारसी केंद्राला सादर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे असं ते म्हणाले धनगर समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण अभ्यासाअंती शिफारशी पाठवण्यात येतील संविधानातल्या तरतुदींची पूर्तता करणं आवश्यक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

त्यामुळे पावणेपाच वाजता अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं

अर्थसंकल्प तयार करण्याचं काम सुरु झालं असल्याचं अर्थ मंत्रालयानं सांगितलं अर्थसंकल्पासाठी पोलाद वीज गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या बैठका झाल्या असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

हा निर्णय देशभरात पुढील वर्षी होणाऱ्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशपरीक्षेसाठी लागू राहणार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

आमदार सतीश चव्हाण यांनी मराठवाडा विभागाच्या हक्काचं पाणी जायकवाडी धरणात सोडताना शासनाकड्रन सातत्यानं अन्याय होत असल्याचं सांगून हा अन्याय तात्काळ दर करण्याची आग्रही मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली जायकवाडी उर्ध्व धरणातून पाणी सोडणं आणि जायकवाडी प्रकल्पाचं फेर नियोजन यामुळे या भागात अन्याय झालेला नाही असं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितलं मात्र त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे सदस्यांनी गदारोळ केला यावेळी सभापतींनी या विषयावर लवकरच आपल्या दालनात बैठक घेण्याचे निर्देश सरकारला दिले

औरंगाबाद शहरातल्या या वसतिगृहांची बकाल अवस्था आमदार सतीश चव्हाण यांनी सभाग्रहाच्या निदर्शनास आणून दिली होती

नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत होईल या निवडणुकीचं येत्या नऊ डिसेंबरला मतदान होणार आहे

आजच ही निवडणूक होत आहे

मुंबईत काल शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते ड्रोन आणि क्रेत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा शेती आणि जलसिंचन क्षेत्रासाठी वापर करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले